या मालिकेचा हा एक्केचाळीसावा भाग आहे

प्रधानमंत्री कार्यालय माहिती अणि प्रसारण मंत्रालय डीडी न्यूजच्या यूटयूब वाहिनीवरही हा कार्यक्रम उपलब्ध होईल या कार्यक्रमाच्या प्रसारणानंतर लगेच आकाशवाणीवरुन प्रादेशिक भाषांमध्ये या कार्यक्रमाचं प्रसारण होईल

भारतीय बैंक संघटनेच्या अध्यक्ष उषा अनंतसुब्रमण्यण् यांनी ही महिती दिली स्विफ्ट आणि कोअर बैंकिग प्रणाली अत्यंत जलदगतीनं जोडली जाणं आवश्यक आहे

या घोटाळयात मोठया रकमांबाबतच्या हमीपत्रांची नोंदच झाली नसल्यानं दीर्घकाळपर्यंत त्याचा कोणत्याही प्रकारचा तपास लागला नाही असं त्यांनी सांगितलं

त्यानुसार पश्चिम भागाच्या महाव्यवस्थापकांनी संबंधित कागदपत्रांसह निवेदन जारी केलं प्रसिध्द अभिनेत्री श्रीदेवी यांचं काल दुबई इथं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं

सत्तरीच्या दशकात सोलवा सावन या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं मवाली तोहफा मिस्टर इंडिया चांदनी तसंच सदमा चालबाज लम्हे गुमराह अशा हिंदी चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका गाजल्या

अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांनी भारत सरकारकडून पद्यश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्रीदेवी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे आपल्या वैविध्यपूर्ण आणि संस्मरणीय अदाकारी मुळे श्रीदेवी लोकांच्या कायम स्मरणात राहीलं असं त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे

रैनाला सामनावीर तर भुवनेश्वर कुमारला मालिका वीर म्हणून घोषित करण्यात आलं